यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव संजय कुमार प्रधान सचिव उदयोग वेणूगोपाल रेड्डी एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन एफडीआय शेर्पा प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते राज्यातल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघांची निवडणुक येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे औरंगाबाद पुणे नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघांची निवडणूक या अंतर्गत होणार आहे निवडणूक आयोगानं आज या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला

मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचंही निवडणुक आयोगानं म्हटलं आहे लॉकडाऊनच्या कालावधीत जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे असं ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं राऊत यांनी आज ट्रॅम्बे शिल्या टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

राज्यातले गड किल्ले आणि स्मारकं ही राज्याचं भूषण असून त्यांच्याद्वारे या ऐतिहासिक आणि वप्रखिशाली वारशांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी यासाठी पुरातत्व संचालनालयानं संरक्षण आणि विकास योजना तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केल्या राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातली बळ्क आज मंत्रालयात झाली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत हा आराखडा कशा पद्धतीनं कार्यान्वित करण्यात येईल या बाबतही अभ्यास करावा असं देशमुख यांनी या बर्क्कीत सांगितलं मराठा आरक्षणाबाबत घटनापिठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे

त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीनं सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधिशांना केली

त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल असे सरन्यायाधिशांनी सांगितले खेत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर संदेशात ही माहिती दिली कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतील ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई मेल किंवा एसएमएस च्या माध्यामातून कळवल्या जातील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन सरकारनं केलं आहे तीन पाळ्यांमधे हे वर्ग चालवले जाणार आहेत

पुढचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर भाडेकरुंना त्याबाबत कळवण्यात येईल असं म्हाडानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे शासन सेवेत सामावून घ्यावे सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार वेतन द्यावे कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच द्यावे अशा विविध मागण्यांसाठी सोलापूर वद्यक्कीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारावर त्याचा परिणाम जाणवत आहे

केंद्रसरकारनं आपत्कालीन कर्ज हमी योजनेचा कालावधी वाढवला असून तो येत्या तीस नोव्हेम्बरपर्यंत अथवा या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये कर्जाच्या स्वीकृती पर्यंत यापछी जे कमी असेल तोपर्यंत वाढवला आहे टाळेबंदी शिथील होत असताना अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र खुली होत आहेत तसंच आगामी सणासुदीच्या दिवसांत कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतला आहे या योजनेची घोषणा आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत करण्यात आली असून सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग वग्रांक्रिक कर्जदार तसंच मुद्रा कर्जदारांना संपूर्ण हमीनं कर्ज सहज उपलब्ध व्हावं हा या योजनेचा उद्देश आहे

जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं आज दूपारी ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ श्विल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं

दिनकर पणशीकर यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली होती याशिवाय कट्यार काळजात घुसली या नाटकातही त्यांनी भूमीका केली होती

गोवा कला अकादमीचे ते संगीत विभाग प्रमुख होते त्यांनी शेकडो शिष्य घडवले गोवा राज्य पुरस्कार कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई गानवर्धन चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते

बँकिंग क्षेत्राच्या समभागांनी आज सर्वात जास्त नफा नोंदवला

देशभरात वाढलेली वद्यक्रीय पायाभूत सुविधा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत सात दिवसांच्या उपचारांनंतर आज त्यांना घरी सोडण्यात आलं आहे पुढचे काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे राज्यात पोलीस दलातल्या आणखी अड्डावन्न कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस दलात या संसर्गाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या सव्वीस हजार पाचशे एकोणनव्वद झाली आहे

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे